मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

कोरोना संसर्गाच्या द्सऱ्या लाटेमुळे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना केंद्र सरकारचा प्रत्येक विभाग आणि घटक एकजुटीनं करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे देशातल्या कोविड स्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची ऑनलाईन बैठक आज प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय मंत्र्यांनी आपाआपल्या भागातल्या लोकांशी सातत्यानं संपर्क ठेवावा त्यांना मदत पोचवावी तसंच त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्याव्यात अशी सूचनाही प्रधानमंत्र्यांनी केली स्थानिक पातळ्यांवर निर्माण झालेल्या समस्या निश्वित करून त्यावर उपाययोजना करण्यावर भर द्यावा असं त्यांनी या बैठकीत सांगितलं केंद्र आणि राज्य सरकारं तसंच दशातल्या जनतेच्या सामुहिक प्रयत्नानं भारत सद्यस्थितीचा कसा सामना करतो आहे यावर या बैठकीत चर्चा झाली याशिवाय रुग्णखाटांच्या संख्येत वाढ वैद्यकीय ऑक्सिजनशी संबंधित सुविधांमधली वाढ ऑक्सिजनचं उत्पादन साठवणूक आणि वाहतूकीशी संबंधित समस्यांची सोडवणूक अत्यावश्यक औषधांची उपलब्धता यासाठी केंद्र सरकार राज्यांसोबत समन्वय साधून कशाप्रकारे काम करत आहे याबाबतचा तपशील या बैठकीत मांडला गेला कोरोना स्थितीचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी अन्नधान्य आणि जनधन खात्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली

तसंच लसीकरणाचा आढावाही घेतला गेला कोविड रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा उपलब्ध व्हावा याकरता केंद्रसरकारनं अनेक पावलं उचलली असून सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना वैद्यकीय ऑक्सीजन वेळेवर मिळावा याकरता झटत आहे

नाशिक जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर आहे विशेषतः ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा होत आहे केंद्र सरकारनं यात लक्ष घातलं असून पीएम केअर फंडातून नाशिकला चार प्लांट सुरू केले जातील अशी माहिती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे ते आज नाशिक जिल्हा शासकीय रुणालयाला त्यांनी भेट दिल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते

गरज आणि मागणीनुसार केंद्र सरकारनं नियोजन केलं आहे त्यानुसार पुरवठा केला जाईल असं त्यांनी सांगितलं राज्य सरकारनं कोरोना नियंत्रणासाठी केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवू नये सत्तारूढ पक्षाचे नेते आणि वजनदार मंत्री ऑक्सिजन तसंच रेमडीसीवर आपल्या भागात पळवून नेत आहे असा आरोप त्यांनी केला कोरोनाबधितांसाठी ऑक्सिजन तसंच रेमडीसीवरचं वितरण राज्य सरकारनं सम प्रमाणात करावं असंही फडनवीस म्हणाले

म्हणून केंद्र सरकारनं राज्याला जास्तीत कोरोनाप्रतिबंधक लशीच्या जास्त मात्रा द्याव्यात अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते

सध्या लसींचा तुटवडा असल्यानं खाजगी लसीकरण केंद्रांवर लस दिल्या जाणार नाहीत लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांनी दुसरी मात्रा घेणं आवश्यक आहे असं ते म्हणाले

राज्यात लसीचा तुटवडा असल्यानं दैनंदिन लसीकरणाची संख्या काल सुमारे दीड लाखानं कमी होती असंही आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे मुंबईत लशीचा साठा उपलब्ध नसल्यानं मुंबईतली लसीकरण केंद्र आजपासून रविवार पर्यंत बंद असणार आहेत ब्रुहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी ही माहिती दिली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे ही आंबेडकरी जनतेची मागणी असून या मागणीचं पत्र आपण केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदीप सिंह पुरी यांना पाठवणार असल्याचं आठवले यांनी आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाबासाहेबांच नाव देण्याचा ठराव मंजूर करावा यासाठी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवून तशी मागणी आपण करणार असल्याचंही त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली राष्ट्रीय एकात्मता आणि ग्रामविकासाचे स्वप्न रुजवण्यासाठी तुकडोजी महाराज यांनी आयुष्य वेचलं प्रबोधनातून समाजातील अनिष्ट प्रथांवर आघात केला ग्रामगीतेच्या माध्यमातून गावांना स्वयंपूर्ण होण्याचा उपदेश केला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 नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्दव भोसले यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला कामगारांना शुभेच्छा देणारं पत्रक त्यांनी आज मुंबईत प्रसिद्ध केलं

मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर पुणे नागपूर क्वें बांधकाम कामगारांना मोफत भोजन वितरीत केलं जात आहे कोविड विरुद्धच्या लढ्याअंतर्गत कारखान्यांमधे कोविड दक्षता समिती स्थापन करण्यासाठी कामगार विभाग प्रयत्नशील आहे कामगार संघटनांनी कोविड विरोधी लढाईत राज्य शासनाला सहकार्य करावं असं आवाहन मूश्रीफ यांनी केलं देशाचे माजी एटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी तीव्र दःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे सोराबजी यांचं आज नवी दिल्लीतल्या खासगी रुग्णालयात कोविडनं निधन झालं

भारतीय संविधाना संदर्भात मैलाचा दगड ठरलेल्या केशवानंद भारती प्रकरणात त्यांनी वरिष्ठ वकील नानी पालखीवाला यांचे सहाय्यक म्हणून काम केलं होतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवाधिकार या विषयांबाबत त्यांनी संयुक्त राष्ट्रांसह अनेक संस्था संघटनांतर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केलं युक्तीवाद करताना हजरजबाबीपणा आणि मार्मिक शैली ही त्यांची वैशिष्ट्यं होती

त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविद उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश एम

रामण्णा यांनी सोराबजी यांना आदरांजली वाहिली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनीही सोराबजी यांना श्रद्धांजली वाहिली आहे

राज्यात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे

सध्या राज्यातला मृत्यूदर दीड टक्के आहे

कोरोबाधितांवरच्या उपचारासाठी नागरिकांना वैयक्तिकरित्या ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरची आयात करता येणार आहे परकीय व्यापर महासंचालनालयानं यासाठी परवानगी दिल्याची अधिसूचना जारी केली आहे

नागरिक टपाल कुरिअर तसंच गिफ्ट वर्गवारीअंतर्गत ई कॉमर्स पोर्टलवरून आपली मागणी नोंदवू शकता यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल असं महासंचालनालयानं म्हटलं आहे राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांची अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे आज याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली

वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉ व्यास यांनी राज्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात महत्वाची भूमिकी बजावली आहे सेवेच्या सुरूवातीला त्यांची नियुक्ती तामीळनाडूच्या उद्योग आणि वित्त विभागात झाली होती त्यानंतर ते महाराष्ट्रात राज्य बियाणं महामंडळ आणि कृषी औद्योगिक विकास महामंडळात रुजु झाले होते ब्रेक द चेन नियमांचं उल्लंघन करून लग्न सोहळा आयोजित केल्याबद्दल मुंबईतल्या बाबूलनाथ मंदिराजवळच्या संस्कृती हॉल वर मुंबई महापालिकेनं आज कारवाई केली

महापालिकेला या लग्न सोहळ्याची बातमी कळताच पालिका अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करत दंड ठोठावला या लग्न सोहळ्याला दिडशे पेक्षा जास्त लोक उपस्थित होते अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली

जाणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा घेणारा विशेष ध्वनीचित्र हा कार्यक्रम उद्या संध्याकाळी सव्वा सात वाजता प्रसारित केला जाईल त्यामुळे दररोज संध्याकाळी सव्वा सात वाजता प्रसारित होणारा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम उद्या प्रसारित होणार नाही याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी

भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली आज जलजीवन मिशनच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली